यंदा भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या दोन लाखाहून अधिक

राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची हजेरी

अरबी समुद्रावर चक्रीवादळाची शक्यता पण महाराष्ट्राला धोका नाही

विकास दर घटला आहे आणि जोखीम वाढली आहे असं दोन दिवसांच्या परिषदेतील तब्बल तीस तास चाललेल्या चर्चेनंतर काल जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे या चर्चे दरम्यान अमेरिका आणि इतर राष्ट्रांमधले मतभेदही उघड झाले अमेरिकेच्या आग्रहामुळे अखेर संयुक्त निवेदनातून व्यापार विषयक तणाव दूर करण्यावर भर देण्याचं आवाहन वगळण्यात आलं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवरील कर आकारणी संदर्भातले प्रश्न सोडवण्यावर तसंच चालू खात्यावरील तुटीच्या मुद्द्यावर भर दिला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जपानमध्ये झालेल्या व्यापार आणि डिजिटल अर्थव्यवसस्थेबाबतच्या बैठकीत भाग घेतला जपानमध्ये फुकूओका इथे झालेल्या या बैठकीत सदस्य राष्ट्रांच्या वित्तमंत्री आणि वाणिज्यमंत्र्यांबरोबरच या देशांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नरही सहभागी झाले होते पंतप्रधान श्रीलंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या श्रीलंकेच्या दौऱ्यात काल कोलंबो इथं श्रीलंकेचे अध्यक्ष सिरीसेना यांची भेट धेतली दहशतवाद हा मोठा धोका असूनत्याचा संयुकपणे मुकाबला करण्याची गरज आहे याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली मोदी यांनी काल मालदीव आणि श्रीलंकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर आंध्रप्रदेशमधील तिरुपती येथे भेट दिली

अशी माहिती झारखंडचे मूख्यमंत्री रघूवर दास यांनी काल पत्रकारांना दिली अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी या वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांमधील भाजपाच्या वरिष्ठ पक्ष नेत्यांची काल बैठक घेतली नवी दिल्लीतल्या पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीत हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड मधील नेते सहभागी झाले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विनोद तावडे आणि मुंडे हे या बैठकीला उपस्थित होते हजयात्रा या वर्षी प्रथमच दोन लाख इतक्या विक्रमी संख्येनं भारतीय मुसलमान भाविक विना अनुदान हजयात्रेला जात आहेतअशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मूख्तार अब्बास नक्वी यांनी काल मुंबईत हज हाऊस इथं झालेल्या खासगी सहल व्यवस्थापकांच्या बैठकीत दिली

प्रण्यातल्या वनभवन इथं आयोजित मुळा मुठा नदी शुद्धिकरण प्रकल्प आढावा बैठकीत ते बोलत होते या प्रकल्पासाठी परदेशी कंपनीकडून घेतलेलं कर्जही या अनुदानातून फेडलं जाईल असं सांगून ते म्हणाले

आम्ही दर महिना याचा आढावा घेऊ खासदार गिरीश बापट महापौर मुक्ता टिळक पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते ठाकरे राज्यातला आणि प्रामुख्यानं मराठवाङ्यातला दृष्काळ कायमचा संपण्यासाठी राज्यशासन सातत्यानं काम करत असून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली धरणजोड योजना त्याचाच एक भाग असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं जालना तालुक्यातल्या सालेगाव इथं काल चारा छावणीतल्या शेतकऱ्यांना दिवंगत बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेअंतर्गत अन्नधान्याचं वापट केल्यानंतर ते बोलत होते गणेश देवी राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ गणेश देवी यांची काल सर्वान्मते निवड करण्यात आली राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक प्ण्यात साने गुरुजी स्मारकामध्ये झाली त्यात ही घोषणा करण्यात आली पूर्व अध्यक्ष डॉ सुरेश खैरनार यांनी डॉ देवी यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्र सोपवली

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून संपूर्ण महाराष्ट्रात सारस हा पक्षी एकट्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातच आढळतो या पक्षाचा अधिवास निवडक ठिकाणी असल्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था शेतकरी आणि सारस प्रेमी त्यांचा संवर्धनाचे मोलाचे काम करीत आहेत भल्या पहाटे ही मंडळी एकत्र येऊन सारसाचं अधिवास असलेलं ठिकाण निवडतात आणि आपापली जबाबदारी वाटून घेतात गोंदिया भंडारा आणि लगतच लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात सुद्धा ही गणना सुरु आहे

पक्षी प्रेमी तसंच स्थानिक प्रशासनानं एकत्र येत सारसच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर काम झालं तर या सुंदर पक्षाला नक्की वाचविता येईल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गोंदियाहून हरिकृष्ण मोटघरे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे शेतकरी संघटना जन्कीय बदल घडवलेल्या वांगी आणि कापसाच्या बियाण्यावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज अकोला जिल्ह्यात या बियाण्याची पेरणी करणार आहेत

जनुकीय बियाणं शेतकऱ्यांच्या फायद्याचं असल्याचा दावा संघटनेनं केला आहे निर्भया मुली आणि महिलांची छेडखानी रोखण्यासाठी नाशिक पोलीसांनी निर्भया पथक स्थापन केलं आहे काल जलसंधारणमंत्री गिरिश महाजन यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला

तडवी पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीला गती द्यावी असं राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं काल संबंधित यंत्रणांना सांगितलं आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार सी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आणि नायर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांची तसंच पायल तडवीच्या कुटुंबियांची भेट घेतली टेनिस राफेल नदालनं फ्रेंच खूली टेनीस स्पर्धा जिंकली आहे काल अंतिम फेरीत त्यानं डॉमनिक थिमचा पराभव केला

नाशिक राज्यात काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसानं हजेरी लावली

नाशिकसह येवला मनमाड आणि निफाडमध्ये झाडं उन्मळणं घरांचे पत्रे उडून जाणं अशा घटना घडल्या आहेत

एक महिला आणि दोन मुलं कादवा नदीवर कपडे ध्रण्यासाठी गेले असताना काल ही घटना घडली मान्सून पूर्व पावसानं सद्याद्रीच्या रांगांमध्ये वादळी हजेरी लावली सातारा जिल्ह्यातल्या पावसानं मुंबई बंगळूर महामार्गावर वाहनांघी गती मंदावली होती पुणे आणि आसपासच्या परिसरालाही काल संध्याकाळी वादळी पावसानं झोडपून काढलं बारामती इंदापूर औरंगाबाद जालना शिर्डी अमरावती अकोला वाशिम उदगीर परभणी सोलापूर मधूनही पावसाच्या बातम्या आल्या आहेत

ते वायव्येच्या दिशेनं जाणार असल्यानं राज्यात धडकण्याची शक्यता नाही परंतु त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल

आजही राज्याच्या सर्व भागात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे